उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातली अकृषि विद्यापीठं विधि विद्यापीठं आणि संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयं शासकीय महाविद्यालयं विज्ञान संस्था अनुदानित अभिमत विद्यापीठं यामधल्या शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या या शिफारशी लागू होतील सोलापूर विद्यापीठाचा पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करायलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली नव्या औद्योगिक धोरणामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राची घोडदौड सुरु झाली असून सामान्य तरुणांच्या हाताला काम देणारे हे धोरण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं

युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या काही देशांमधे भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं कृषी उत्पादनाचं पणन आणि वाहतुकीला अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत मालवाहतुक खर्चाच्या काही भागाची भरपाई सरकार देणार आहे त्याबरोबरच शेतमालाच्या विपणनासाठी अर्थसहाय्य देणार आहे

नाट्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्राध्यापक वामन केंद्रे यांना राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा बी

कारंथ पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रूपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्रे हे सध्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्रमुख आहेत